आधार कार्ड सुरक्षित घटनात्मकदृष्ट्या वैध सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारचं व्यापक धोरण निश्वित

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी साठी राज्यात छाप्यांचं सत्र पुन्हा सुरू आधार आधार कार्ड सुरक्षीत असून ते घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला आधार ही सर्वसामान्य नागरिकाची ओळख असून त्यामुळे देशातील गरिबांना ताकद मिळाली असल्याचं न्यायालयानं नमूद केलं सरकारी योजनाच्या लाभासाठी आधार अनिवार्यकरण योग्यच आहे प्राप्तीकर विवरण पत्र भरताना आणि पॅनकार्डसाठी आधारकार्ड अनिवार्य असेल मात्र बँक खात्याला आधार जोडण्याची गरज नाही असा निर्वाळा न्यायालयानं दिला सीबीएसई नीट आणि यूजीसी परीक्षांसाठी आधारसक्ती करता येणार नाही शाळा कॉलेज प्रवेशासाठी आधारसक्ती नाही खासगी कपनीला आधारकार्ड मागता येणार नाही मोबाईल सिमकार्डसाठी आधारची गरज नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आरक्षण पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचं प्रकरण सात सदस्यांच्या पीठाकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला अनुसुचित जाती जमाती प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतचा निर्णय न्यायालयानं राज्यावरच सोपवला आहे

सर्वोच्च न्यायालयापासुनच याची सुरुवात होणार आहे थेट प्रसारणामुळं न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि लोकहिताच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे मंत्रिमंडळ निर्णय देशात यंदा उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एक विस्तृत धोरण आखलं आहे त्या अंतर्गत साखर क्षेत्रासाठी सुमारे साडे पाच हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीनं काल मंजुरी दिली या निर्णयामुळे साखरेची निर्यात वाढण्यासाठी मदत होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत पैसे देण कारखानदारांना शक्य होईल असा विधास अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयांची माहिती देताना व्यक्त केला राष्ट्रीय अंकीकृत दूरसंवाद धोरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या जी एस टी नेटवर्क कंपनीचं रुपांतर संपूर्णपणे सरकारी कंपनीत करण्यालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

पराक्रम पर्व भारतीय सैनिकांनी देशाच्या सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांवर केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत

अनेक दहशतवाद्याना ठार करण्यात सेनेला यश आलं अत्यंत शिस्तबध्द आणि केवळ लक्षाचा भेद करणाऱ्या या धाडसी कारवाईमुळे पाकिस्तानसह संपूर्ण जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला सैनिकांच्या या असीम धैर्याचं स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी उद्यापासून पराक्रम पर्वाचं आयोजन देशभरात केल जाणार आहे पुण्यातल्या गोळीबार मैदानात यानिमितत्तानं शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे चला या पराक्रम पर्वात सहभागी होऊ सैनिकांच्या उत्तंग कर्तत्वाला सलाम करू आणि देशाच्या भावी पिढीला राष्ट्रभक्तीची ओळख करून देऊ

स सहारिया यांनी काल मुंबईत दिली

सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडण्कांचा यात समावेश आहे मतमोजणी आज होणार आहे धळे मतदान धुळे तालुक्यातील धाडरी मध्ये ग्रामपंचायतीसाठी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदाराची ओळख पटविण्यावरून मतदान केंद्रात बसलेल्या राजकीय पक्षांच्या मतदार प्रतिनिधींमध्ये केंद्रातच वाद निर्माण झाला या वादामुळे काही काळ मतदानात खोळंबा झाला पोलिसांनी मतदान केंद्रात वाद घालणाऱ्या प्रतिनिधींना ताब्यात घेतलं

ऐक्या त्याबाबतचा हा व्रत्तांत सांगलीच्या डॉ

त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव डॉ

पशुसेवेचा हा पायंडा तिसऱ्या पिढीत डॉ मिलिंद केशव कुलकर्णी यांनी पुढे नेला त्यांची कन्या डॉ

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून माधुरी कुलकर्णी लानर लातूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीवर सर्वोच्य न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे लातूरच्या स्थायी समिती सभापतीची निवड उच्चन्यायालयाने पाच सप्टेंबर रोजी रद्द ठरवली होती

शैलेश गोजमगुंडे यांनी सर्वोच्य न्यायलयात अपील केल होतं सर्वोच्य न्यायालयाने उच्चन्यायालयाचा निर्णय संपूर्णपणे रद्द केला असुन स्थायी समिती बाबत लातूर महानगर पालिकेने केलेली सर्व कार्यवाही कायदेशीर ठरवली आहे पर्यटन पर्व आज जागतिक पर्यटन दिन आहे या निमित्तानं देशभरात पर्यटन पर्वाचं आयोजन सध्या केल जात आहे राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या हेतून पर्यटन विकास महामंडळातर्फे चालू वर्षापासून पर्यटन उद्योजकता विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे ऐक्या या बाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या कार्यक्रमांतर्गत तीनही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी स्थानिक लोकांचा उद्योजक म्हणून विकास करण्याची योजना आहे या नवउद्योजकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतीलच शिवाय पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचंही दर्शन घेता येईल असं दुहेरी उद्दिष्ट निश्वित करण्यात आलं आहे

मंदई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकानं काल मुंबईतील मालाड चिंचबंदर मस्जिद बंदर या ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामांवर छापे टाकून हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त केला

सिध्दीविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद आणि फुलं देणाऱ्या दुकानदारावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वतहून छापेटाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली सातारा संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान असो की निर्मलग्राम अभियान असो यापैकी प्रत्येक अभियानात सातारा जिल्हा देशभरात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे त्याचीच पुनरावृत्ती आता स्वच्छ भारत अभियानात झाली असून स्वच्छता कायमपणे टिकवण्यात सातारा जिल्हा देशात उत्कृष्ट ठरला आहे

वाशिम पिक खरेदी वाशीम जिल्ह्यात नाफेडच्या वतीनं चालू खरीप हंगामासाठी मूग उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्याचंनियोजन करण्यात आलं आहे शासनानं जाहिर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी सुरु असल्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडताहेत

ही लूट करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जात आहे असा गंभीर आरोप करत सर्व संबंधितांवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी केली आहे मराठी राज्यात पंजाबी साहित्य अकादमी स्थापन करण्याच्या निर्णयाचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं स्वागत केलं आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच मराठीच्या जतन संवर्धनासाठी या आधी दिलेल्या आश्वासनाच काय झालं असा प्रश्नही महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारला आहे क्रिकेट आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम सामना बांगलादेश बरोबर होणार आहे

अंतिम सामना उद्या दुबई ॐ होणार आहे

उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागन वर्तवली आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार